सामूहिंक हिंसा रोखण्यासाठी गरज पडल्यास कठोर कायदा करण्याची केंद्राची ग्वाही

सकल मराठा समाजाच्या वतीन करण्यात आलेल्या महाराष्ट्र बदच्या आवाहनाला काल समिश्र प्रतिसाद मिळाला काही गावांमध्ये कडकडीत हरताळ पाळण्यात आला तर काही ठिकाणी सर्व दैनंदिन व्यवहार सुरळितपणे सुरू होते हिंगोली आगारात एस टी बसची वाहतूक ठप्प झाली होती सतप्त जमावान पोलीसांची जीप पेटवून दिली जालन्यातही बस वाहतूक बंद होती तिथे लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली उस्मानाबादमध्ये दुचाकी फेरी काढून बंदचं आवाहन करण्यात आलं एस टी बस आणि शाळा महाविद्यालयं बंद होती सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दैनदिन व्यवहार ठप्प झाले होते नांदेड शहरातली मुख्य बाजारपेठ बंद होती शैक्षणिक संस्थाना सुटी देण्यात आली जिल्ह्यात इतरत्रही बंद पाळण्यात आला बीड मध्ये रुग्णालयं आणि पेट्रोलपंप वगळता इतर सर्व ठिकाणचे व्यवहार बंद होते बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला खामगाव मध्ये मोर्चा काढण्यात आला शेगावमध्ये थोडी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याचं वृत्त आहे अहमदनगर जिल्ह्यात ठिय्या आंदोलन रास्ता रोको मोर्चे अशा आंदोलनाच्या विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला संगमनेर इथं बस पेटवून देण्यात आल्याचं वृत्त आहे नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं लातूरमध्ये किरकोळ प्रकार वगळता आंदोलन शांततेत सुरू होतं एका तरूणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला परभणीत रेलरोको आंदोलन करण्यात आलं सोनपेठ इथं आंदोलकांनी अग्नीशमनदलाची गाडी फोडली राज्याच्या इतर भागातूनही आंदोलनाच्या बातम्या येत आहेत धुळे जिल्ह्यात मात्र बदचा फारसा परिणाम जाणवला नाही अस आमच्या वार्ताहरान कळवल आहे काल पुण्यामध्ये टिळक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं या बंदमध्ये सातारा सोलापूर पुणे मुंबईला काल वगळण्यात आलं असलं तरीआज या शहरांमध्ये बंद पाळला जाईल असं घोषित करण्यात आलं आहे दरम्यान राज्य सरकारन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा आणि यातुन मार्ग काढण्याची प्रक्रिया चालु करावी असं मत राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केलं आहे तसंच सर्वसामान्याना आदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घ्यावी असंही पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितलं आहे

या वारकऱ्यांना सुखरुप घरी येऊ द्या असं आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्याना केलं आहे सामूदायिक हिंसेला आळा घालण्यासाठी सरकार आवश्यकता भासल्यास नवा कठोर कायदा करेल अशी ग्वाही गृहपंत्री राजनाथसिंह यांनी काल लोकसभेत दिली शून्यप्रहरात या संदर्भातील चर्चा उपस्थित करण्यात आली होती त्या चर्चेला उत्तर देताना सिंह यांनी सांगितलं की याबाबत ठोस उपाय सुचवण्यासाठी सचीवस्तरीय समिती नेमण्यात आली आहे

अशी माहिती आरोग्यमंत्री जे पी नड़डा यांनी काल राज्यसभेत प्रश्वोत्तरांच्या वेळी दिली

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाचा आढावा घेतला बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

अलिबाग तालुक्यातील कुलाबा किल्ला मांडवा किनारा किहिम बीच नवगाव किनारा तसेच खांदेरी उंदेरी हे जुळे किल्ले विकसित केले जाणार आहेत

शोभना देशमुख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड सध्या राज्यात वृक्षारोपण जोरात सुरू आहे झाडं लावली तर जातात पण जगवणार कशी पाणी कोण देणार एका नव्या तंत्रज्ञानानं हा प्रश्न सोडवला आहे

या तंत्रानुसार रोपाच्या रक्षणासाठी त्याला जे कुंपण केलं जातं ते असतं आठ फूट उंचीचं पाईपच्या आकाराचं त्यातच पाणी साठवण्याची सोय असते हे पाणी ठिबकद्वारे झाडाच्या मुळांना मिळत राहतं यवतमाळ शहरात एकूण तीन हजार झाडं या नवीन तंत्रज्ञानाद्वारे लावण्याचं उद्दिष्ट आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यांच्यासह मृदुला घोडके पुणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता शासन घेत आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं मालवाहतूकदारांच्या बेमुदत संपामुळे जळगाव शहरात बाहेरुन येणाऱ्या मालाची आवक ठप्प झाली आहे

यवतमाळ शहरातील गोधडीधाम इथं सिंधी बांधवांकरीता आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते गुतवणूकदरांची फसवणूक केल्या प्रकरणी तुरुगात असलेले बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांची सक्तवसुली संचालनालयानं काल येरवडा तुरुंगात जाऊन चौकशी सूरु केली सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायाधीश दिलीप मुरुगकर यांच्याकडे चौकशी साठी अर्ज दाखल केला होता त्यानुसार न्यायालयाने काल त्यांना परवानगी दिली वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरूजी यांच्याविरुद्ध नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं प्रथम वर्ग न्यायालयात काल फिर्याद दाखल केली त्यावर न्यायालयानं भिडे यांना समन्स बजावलं आहे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं एका अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या प्रवीण पवार या रायगड जिल्ह्यातील व्यक्तिला काल अटक केली आणि त्याच्याकडून अर्धा किलो अमली पदार्थ जप्त केला

नवी मुंबईतील वाशी भागातील एका मॉलच्या मुख्य छताला लावण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा काही भाग काल खाली कोसळला सुदैवानं यावेळी वर्दळ नसल्यानं मोठी दुर्घटना टळली नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे नगर सेवक कुणाल राठोड विजयी झाले काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल अखिल अब्दुल हमीद या निवडणुकीत पराभूत झाले कुणाल राठोड यांना दहा तर अब्दुल अखिल अब्द्ल हमीद यांना सात मते पडली